डीनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी सरकारनं विधानसभेमध्ये मांडलेल्या विश्वासमत प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार निर्धारित कालमर्यादेत निर्णय घेऊ शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलं

राज्यघटना न्यायालय आणि लोकपाल यांच्याशी विसंगत कोणताही निर्णय आपण घेणार नाही असं विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी म्हटलं आहे भाजपानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे

हा राज्यघटना आणि लोकशाहीचा तसंच बंडखोर आमदारांचा नैतिक विजय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष बी

येदियुरप्पा यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जनमत गमावलं आहे आणि त्यांनी उद्या राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली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

तर पाकिस्तानं जाधव यांना दुतावासाची मदत मिळू दिली नव्हती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

घटना स्थळी आता मदतकार्य थांबवण्यात आलं आहे धरण सुरक्षा विषयक विधेयकाच्या मसुद्यावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं देशभरातल्या छप्पन्नशेहून अधिक धरणांसाठी सुरक्षिततेचे निकष लागू करणारं हे विधेयक आता संसदेत मांडण्यात येईल धरणांची देखभाल नियमित तपासणी या कामांसाठी निधीची तरतूद आपत्तीकाळात करण्याची कारवाई वियादी मुद्दे या विधेयकात समाविष्ट करण्यात आले आहेत सध्याच्या भारतीय वैद्यक मंडळाऐवजी राष्ट्रीय वैद्यक आयोग स्थापन करण्या या विधेयकाच्या मसुद्यालाही आज मान्यता मिळली

बिहारमधल्या सितामढी मधूबनी कटिहार पुर्णिया आणि मुजफ्फरपूर या जिल्ह्यांमधे आणखी काही भागात पुराच्या पाण्याचा जोर वाढल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली आहे

असममधे पाणी ओसरु लागल्यानं सखल भागातल्या जिल्ह्यांमधली पूरस्थिती अद्याप बिकटच आहे

अरुणाचल प्रदेशात पावसाचं तांडव अद्याप सुरु आहे राजधानी ठानगरमधे दरडी कोसळून त्याखाली एकजण गाडला गेला तर अन्य दोघे जखमी झाले

नेपाळमधल्या अतिवृष्टीनं प्रभावित क्षेत्रांच्या परिस्थितीत सुधारणा होत असून मदतकार्य सुरु आहे

भारत चीन सीमा वर्तीक्षेत्रात शांतता राखण्यासाठी उभयपक्षी करारांचा आदर दोन्ही देश करतात असं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं काँप्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी परस्पर विश्वास वाढवण्यासाठी विशेष धोरण आखलं आहे तसंच सीमा भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असून परिस्थितीवर सरकारचं लक्ष आहे असं सिंग म्हणाले देशातल्या बालकांच्या कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय राज्य तसंच पंचायत पातळीवरच्या संस्थांमधे सामंजस्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिणी यांनी आज सांगितलं

देशात बेकायदेशीर वास्तव्य रोखण्यासाठी सरकार कडक उपाययोजना करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यांनद राय यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली

यामुळे लष्करप्रमुख आणि त्यांच्या निकटवर्तींयासह तेरांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही

तुर्कस्ताननं रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी केल्यामुळे अमेरिका आता तुर्कस्तानला लढाऊ विमानं विकणार नाही अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे अमेरिकेनं रशियावर निर्बंध घातलेले आहेत आणि निर्बंधित देशाशी संरक्षण क्षेत्रात व्यवहार करणा या देशांवर अमेरिका निर्बंध घालू शकते असा कायदा अमेरिकेनं केला आहे

परंतू या कायद्याला अपवाद करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना विशेषाधिकार दिले असल्यामुळे भारताला या कायद्याचा परिणाम भोगावा लागणार नाही असंही काही तज्ञांचं मत आहे जकार्ता क्रें सुरू असलेल्या क्रोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांनी दुसरी फेरी गाठली आहे